जिंकला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि ब्राझीलचे अध्यक्ष जैर बोल्सोनारो यांच्यात नवी दिल्ली इथं चर्चा स्रु आहे या चर्चेनंतर दोन्ही देशांमध्ये विविध करारांवर स्वाक्षरी केली जाणार आहे बोल्सोनारो त्यांच्या आठ मंत्र्यांच्या तसंच उदयोजकांच्या शिष्टमंडळासह कालपासून चार दिवसांच्या भारत भेटीवर आले आहेत बोल्सोनारो यांचं आज राष्ट्रपती भवनात पारंपरिक पद्धतीनं स्वागत करण्यात आलं या भेटीनंतर दोन्ही देशांमधले द्विपक्षीय संबंध अधिक वृद्धींगत होतील असा विश्वास बोल्सोनारो यांनी व्यक्त केला आहे बोल्सोनारो यांनी आज सकाळी परराष्ट्र व्यवहारमंत्री एस जयशंकर यांचीही भैट घेतली बोल्सोनारो यांच्या भैटीमुळे दोन्ही देशांमधल्या परस्पर सहकार्याच्या क्षेत्रासाठी नव्या संधी ख्ल्या होतील असं जयशंकर यांनी म्हटलं आहे बोल्सोनारो आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचीही भैट घेणार आहेत त्यांच्या सन्मानार्थ राष्ट्रपती भवनात स्नेहभोजनाचं आयोजन केलं आहे एकहातराव्या प्रजासताक दिनाच्या निमितानं उद्या राजधानी दिल्लीत होणा या म्ख्य समारंभासाठी सर्व आवश्यक व्यवस्था पूर्ण झाली आहे प्रजासत्ताक दिनाचा मुख्य सोहळा राजपथ इथं होणार असून राष्ट्रपती रामनाथ कोविंद यावेळी तिन्ही दलांची मानवंदना स्वीकारतील ब्राझीलचे अध्यक्ष जैर बोल्सोनारो उद्या राजधानी दिल्लीत होत असलेल्या प्रजासत्ताक सोहळ्याचे म्ख्य अतिथी आहेत प्रजासताक दिनाच्या संचलनात सोळा राज्यं केंद्रशासित प्रदेश आणि सहा केंद्रीय मंत्रालय सहभाग घेणार आहेत कोणताही अनुचित प्रकार घडू नयेत याकरता चोख स्रक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या प्रजासताकदिनानिमित मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून देश विदेशातल्या लोकांशी संवाद साधतील

या कार्यक्रमातून जनतेलाही आपले विचार मांडता येतील असं प्रधानमंत्र्यांनी ट्वीटरवरून स्पष्ट केलं आहे

त्यात पाठवलेल्या लिंकवरही आपल्या सूचना देता येतील कार्यक्रमासाठी आजच सूचना पाठवता येतील काही खास किंवा निवडक संदेशांचा मन की बात कार्यक्रमात समावेश करून घेण्यात येईल

या पार्श्वभूमीवर मतदार जागृती दिवस साजरा करण्यात येतो राष्ट्रीय मतदार दिनानिमित नवी दिल्लीतल्या मानेकशॉ केंद्रात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे या कार्यक्रमासाठी प्रम्ख पाह्णे म्हणून उपस्थित राहाणार आहेत त्यानिमितानं विविध राज्यांमध्ये उत्तम निवडणूक प्रक्रीया राबवल्याबद्दल जिल्हा आणि राज्यपातळीवरील अधिकाऱ्यांचं राष्ट्रीय प्रस्कारानं सन्मानही करण्यात येणार आहे राष्ट्रीय मतदार दिवसाच्या निमितानं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत तसंच निवडणुक प्रक्रिया अधिकाधिक पारदर्शक आणि सर्वसमावेशक करण्यासाठी निवडण्क आयोगानं केलेल्या प्रयत्नांबद्दल प्रधानमंत्र्यांनी संतोष व्यक्त केला आहे

या पार्श्वभूमीवर अर्थमंत्रालयाने जोरदार तयारी सुरू केली आहे गेल्यावर्षी सरकारने गृहक्षेत्रासाठीच्या विविध योजनांना प्राधान्य दिले होते त्याअन्षंगाने सरकारे अनेक घोषणा केल्या होत्या

हा आजवरच्या उच्चांक आहे

भारतातल्या कोणालाही या विषाणूचा संसर्ग झालेला नाही मात्र तीन संशयित रुग्णांना देखरेखीखाली ठेवलं आहे अशी माहिती आरोग्य मंत्रालयानं दिली आहे या विषाण्चा प्रसार रोखण्याच्या दृष्टीनं प्रवासासाठी जारी केलेली मार्गदर्शक सूचना आता आणखी बारा विमानतळांना लागू केली असल्याचंही आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे कोरोना विषाणूंचे नम्ने तपासण्यासाठी महाराष्ट्रात प्णे येथे असलेली राष्ट्रीय संसर्गजन्य रोग संशोधन संस्था सज्ज आहे तसंच आवश्यकता असेल तर देशातल्या आणखी दहा तपासणी कैंद्रांमध्ये या विषाणूंचे नमूने तपासले जातील असंही आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे

या संकेतस्थळांमध्ये बँकींग शिक्षण वृत्तवाहीन्या आणि वृतपत्रांची संकेतस्थळ वाहतूक आणि प्रवास विषयक विविध प्रकारच्या सेवा आणि रोजगाराशी संबंधित सर्च इंजिनचा समावेश आहे कश्मीर प्रशासनानं दिलेल्या आदेशानंतर एक आठवड्याच्या आतच मोबाईल इंटरनेट सेवा पर्ववत करण्यात आल्या आहेत केंद्र शासित लडाखचा समावेश सहाव्या सूचित करावा यासाठीचा प्रस्ताव गृहमंत्रालयाकडे पाठवला असल्याची माहिती कैंद्रीय आदिवासी व्यवहारमंत्री अर्ज्न मुंदडा यांनी दिली आहे लडाखमधल्या नैसर्गिक वारशाचं जतन करण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जातील अशी ग्वाहीही त्यांनी दिली प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी लडाखची सांस्कृती आणि ओळख जपण्यासाठी प्रयत्न करावेत असं आवाहन पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचूक यांनी मागच्याच महिन्यात केलं होतं महाराष्ट्रात मुंबई गोवा महामार्गावर माणगावापासून जवळच असलेल्या कळमजे गावातल्या प्लावरुन आज पहाटे एस टी

टी दापोलीच्या दिशेनं जात असताना चालकाचं गाडीवरील नियंत्रण स्टल्यानं ही द्र्घटना घडली जखमींना उपचारांकरता जवळच्या रुग्णलयात दाखल करण्यात आलं आहे देशाच्या एकाहतराव्या प्रजासताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती रामनाथ कोविंद आज राष्ट्राला उद्देशून भाषण करणार आहेत आकाशवाणीच्या सर्व राष्ट्रीय वाहिन्यांवरुन संध्याकाळी सात वाजल्यापासून या भाषणाचं प्रसारण केलं जाईल त्याचप्रमाणे द्रदर्शवर देखील राष्ट्रपतींच्या भाषणाचं प्रक्षेपण केलं जाईल दोन्ही ठिकाणी प्रथम हिंदी आणि नंतर इंग्रजीमधून भाषण होणार आहे त्यानंतर प्रादेशिक भाषांमधून त्याचा अनुवाद प्रसारित केला जाईल आकाशवाणीवर रात्री साडेनऊ वाजता राष्ट्रपतींच्या भाषणाचा प्रादेशिक भाषेतला अन्वाद प्रसारित होणार आहे य्रोपीय महासंघातून बाहेर पडण्याच्या करारावर स्वाक्षरी करत ब्रिटनचे प्रधानमंत्री बोरीस जॉन्सन यांनी ब्रिटनच्या इतिहासातल्या नव्या अध्यायाला आज सुरुवात केली यानंतर युरोपीय महासंघातून बाहेर पडण्याचा ब्रिटनचा मार्ग मोकळा झाला आहे श्रीलंका आणि एलटीईदरम्यान तीन दशकं चाललेल्या युदधादरम्यान बेपता झालेल्या हजारो नागरीकांचे मृत्यू प्रमाणपत्र जारी करण्याआधी आवश्यक तपास करण्यात येईल असं श्रीलंकाचे राष्ट्रपती गोताबाया राजपक्षे यांनी म्हटलं आहे

या पार्श्वभूमीवर राष्ट्रपतींच्या प्रसिद्धी विभागानं स्पष्टीकरण दिलं आहे